पक्षांमधे म्ख्य च्रस आरे कॉलनीतील मेट्रो शेडच्या कामाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती नाकारली

पाकिस्ताननं भारतातील टपालावर बंदी लादून आंतरराष्ट्रीय टपाल संघाच्या नियमांचा भंग केल्याबद्दल भारताकडून निषेध रांची क्रिकेट कसोटी सामन्यात तिस या दिवशी भारत विजयाच्या उंबरठ्यावर सलग तिसरा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

मात्र अकरा वाजल्यानंतर मतदानानं जोर धरला अनेक ठिकाणी मतदारांना चिखलाचे रस्ते त्डवत मतदान केंद्रापर्यंत यावं लागलं नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात द्पारी तीन वाजेपर्यंत तर इतरत्र संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झालं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

हरियाणात मुख्य लढत भाजपा काँग्रेस आणि भारतीय लोक दल या पक्षांमधे आहे

राज्यातल्या मतदानाविषयी आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभाग एक चर्चात्मक कार्यक्रम आताच्या बातम्यानंतर लगेचच संध्याकाळी सव्वा सात ते आठ या वेळात प्रसारित होत आहे राज्यातल्या सर्व प्रादेशिक वृत विभागांचे प्रतिनिधी तसंच आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत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

सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या मतदानाविषयी ऐक्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर यांच्याकडून

हिंगोली जिल्ह्यात कळमन्री विधानसभा मतदारसंघात करवाडी इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे

या पैशाचं वाटप मतदारांना केलं जात असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांनी केला मतदानासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी शाईचं बोट दाखवल्यावर मोफत दाढी मोफत मेंदी असे कार्यक्रम खासगी संस्थांनी राबवले

राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद झाली आहे बह्तेक ठिकाणी ही यंत्रे दुरुस्त करुन मतदान पूर्ववत सुरु झाल्याचे आमच्या जिल्हाप्रतिनीधींनी कळवलं

वसमत विधानसभा क्षेत्रात परळी दशरे इथल्या मतदान यंत्रात बिघाड झाल्याम्ळे दीड तास मतदान बंद होतं कळमन्री शहरातल्या महात्मा फुले मतदान केंद्रातील यंत्र साडे नऊला बंद पडलं तर सेनगाव तालुक्यात सापडगाव आणि बाभूळगाव इथंही मतदान यंत्रही बंद पडली होती

नंद्रबार जिल्ह्यात नवापूर मतदार संघातही ईव्हीएम एक तास बंद होऊ पडल्याचं वृत्त आहे

राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतही मतदारांनी मोठा उत्साह दाखवला बारामती ताल्क्यातल्या कांबळेश्वर इथं म्सळधार पावसाम्ळे मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावा चिखल साठला त्यामुळे ग्रामस्थांनी सहा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीज एकत्र जोडून तात्पुरता सेतू बनवून मतदारांना मतदान केंद्रात जायला मदत केली बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात देव नदीचं पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक बंद झाली त्यावेळी वडवणीच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी इतर अधिकाऱ्यांच्या मदतीनं होडीची व्यवस्था केल्यानं मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाशिक जिल्ह्यात एका अपंग य्वकानं पायानं मतदान केलं त्यानं दोन्ही हात अपघातात गमावले आहेत त्याच्या पायावरच शाईची खूण उमटवण्यात आली

नाशिक स्रगाणा कळवण मतदारसंघातल्या नांदुरी या अतिद्र्गम गावात अपंग मतदारांनी उत्साहात मतदान केलं

पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधे हाणामारी झाली यात काही कार्यकर्ते जखमी झाले

मात्र आरे परिसरातली वृक्ष तोड तसंच वृक्षारोपण केल्याच्या दाव्यासंबंधीच्या छायाचित्रांसह स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती अरूण मिश्रा आणि दीपक ग्प्ता यांच्या पीठानं मुंबई महानगरपालिकेला दिले त्याआधी महाधिवक्ता तृषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या याआधीच्या निकालानंतर आरे कॉलनीतली वृक्षतोड थांबवल्याचं न्यायालयात सांगितली या प्रकरणी प्ढील सुनावणी नोव्हेंबरमधे होणार आहे

मुंबईहन कोल्हापुरला जाणा या एका खाजगी बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ती बस रस्त्याच्या कडेला नाद्रुस्त अवस्थैत उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली

जखमींना तळेगाव इथल्या रुग्णालयात हटवण्यात आलं आहे भारत आणि पाकिस्तान या दोन देशातली टपाल सेवा थांबवल्याबद्दल भारतानं पाकिस्तानचा निषेध केला आहे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 ते आज एका कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते पाकिस्तानने कोणतीही पूर्व सूचना न देता ही सेवा थांबवणं म्हणजे आतंरराष्ट्रीय टपाल संघाच्या निकषांचं उल्लंघन आहे असंही ते म्हणाले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

पोलीस स्मृती दिनानिमित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य बजावत असताना शहिद झालेले पोलीस पोलीसदल तसंच त्यांच्या कुटुंबीयांना अभिवादन केलं आहे पोलीस कर्तव्य पूर्तीसाठी होत असलेले परिश्रम आणि त्यांचं शौर्य लोकांना प्रेरणादायी ठरत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे मागच्या वर्षी राष्ट्राला अर्पण केलेलं राष्ट्रीय पोलीस स्मारक पोलीसांच्या शौर्याची आठवण देत राहील असंही प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षली अतिरेक्यांनी एकाची हत्या केली

सालेकसा तालुक्याच्या मरकतडोह क्षेत्रात ही घटना झाली दहा जणांच्या सशस्त्र गटानं भागचंद धर्वे याच्या घरावर हल्ला करुन त्याची हत्या केली आणि त्याच्या मुलाला पळवून नेलं नंतर तो परतला आणि त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली रांची इथं सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आज तिसऱ्या दिवस अखेर भारत सलग तिसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे

उदया सामन्याचा चौथा दिवस असून भारत आणखी एका मोठ्या विजयाच्या मार्गावर आहे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 येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाइयातल्या बहतेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातल्या त्रळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे